मुख्य निवडणूक आयुक्त ओ

रावत यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखातीत ही माहिती दिली निवडणूक काळात समाज माध्यमांचा गैर वापर थांबवण्यासाठी कोणत्याही समाजमाध्यमातून विपरीत गोष्टींचा प्रसार होणार नाही यांची खबरदारी निवडणूक आयोग घेईल असं त्यांनी सागितलं

मतदान यंत्रं पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही मार्गानं त्यांच्याशी छेडछाड करणं शक्य नाही असं रावत यांनी सांगितलं

ते आज नाशिक श्रि मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते मराठा समाजाला आरक्षण देताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत याची राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचं ते म्हणाले

मराठवाड्यात परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं जायकवाडी धरणात नाशिकमधल्या धरणातून पाणी सोडावं लागण्याची शक्यता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे ते आज नाशिक श्री वार्ताहरांशी बोलत होते

मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी नमूद केलं पर्यटन क्षेत्र हे रोजगार आणि महसूल देणारं क्षेत्र असून या क्षेत्राचा जास्तीत जास्त विस्तार करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे असे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितलं

त्यावेळी ते बोलत होते शासनानं पर्यटन क्षेत्राच्या विकासावर तसंच शेती कौशल्य विकास आणि मुद्रा योजनेच्या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे असं त्यांनी सांगितलं आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार करणं अपेक्षित असताना रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही रुग्णालयांची या योजनेतली नोंदणी शासनाननं रद्द केली आहे

जिल्ह्यातली बहुतांश रुग्णालयं वेगवेगळी कारणं दाखवून रुग्णांकडून पैशांची लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे देशाचा आर्थिक विकास वेगानं व्हावा याकरता केंद्र सरकारकडून विविध उपाय योजले जात आहे केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणावर भर दिला असून धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरु आहे

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ

त्यानिमित्त नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीनं ग्रंथ प्रदर्शन वाचनध्यास उपक्रम आणि ई पुस्तकांचं वाचन असे उपक्रम आयोजित केले आहेत राज्यात तिरत्रही वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जाणार आहेत

एकही गडी न गमावता हे लक्ष्य पार केलं सलामीवीर के एल

नाशिक धिल्या कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या नऊ मुलांना आज पहाटे अज्ञात कारनं धडक दिल्यानं एकजण ठार तर आठजण गंभीर जखमी झाले नाशिकमधल्या साईनाथ नगर चौफ़ुली छिं हा अपघात झाला अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत

पाकीस्ताननं आज पुन्हा एकदा युध्दबंदी मोडून भारतीय क्षेत्रात गोळिबार केला नियंत्रण रेषेवर पूंछ जिल्ह्यात दल्हन क्षेत्रात आज सकाळी सुमारे अर्धा तास हा गोळीबार सुरु होता भारतीय लष्कराच्या चौक्यांना त्यांनी लक्ष्य केलं होतं या चौक्यांवर तैनात असलेल्या जवानांनी या गोळीबारांला चोख उत्तर दिलं या चकमकीत एकही भारतीय जखमी झाला नसल्याचे प्रंछचे पोलीस अधिक्षक राजीव पांडेय यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातल्या स्लामपूर छिं आज महात्मा गांधी स्वच्छता संवाद सेवा पदयात्रा काढण्यात आली कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या यात्रेला सुरुवात केली या पदयात्रेच्या माध्यमातून चांगल्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जनतेला आपण देत आहोत असं सांगून खोत यांनी संत गाडगेबाबा महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार आपल्याला पुढे जायचं असल्याचं नमूद केलं विजयादशमीनिमित्त औरंगाबाद शहरातल्या बुद्ध लेणी परिसरातल्या महाविहारात दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं आहे भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हे श्रामणेर शिबिर सुरु असून अनेक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबरच महाआरोग्य शिबिरातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या जवरला शि आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन डोंगरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ग्रामस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या देवळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तसंच जिंतूर तालुक्यातल्या कौसडी आज रोगनिदान शिबिर आयोजित केलं होतं यावेळी मोफत औषधांचं वाटपही करण्यात आलं जिल्ह्यातला कोणताही रुग्ण उपचाराअभावी राहू नये असं आवाहन आमदार विजय भांबळे यांनी यावेळी केलं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय तसंच यूनिसेफच्या सहकार्यानं यूवा माहितीदृत उपक्रम राज्यात राबवला जाणार आहे

केशव वाळके यांनी सांगितलं ते भंडारा क्वें राष्ट्रीय सेवा योजना आणि जिल्हा माहिती कार्यालयानं आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलत होते औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे शहरातल्या ऐतिहासिक शहानूरमियाँ दर्गा धिं आज हेरिटेज वॉक घेण्यात आला ातिहासतज्ज्ञांनी यावेळी दर्गा परिसरातली वास्तू अवशेषांची माहिती सांगितली यावेळी विद्यार्थी ातिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे